भारत कोरियामधल्या धोरणात्मक संबधाना गेल्या काही वर्षात विशेष महत्त्व आल आहे या भेटीत प्रधानमंत्री दोन्ही देशांमधल्या व्यापारी संबधावर चर्चा करतील तसंच भारत कोरिया स्टार्टअप हबची सुरुवात करतील

प्राचीन अयोध्येशी संबंधित किम्हे शहराच्या महापौरांचीही मोदी भेट घेतील महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त मोदी योनसेई विद्यापीठाच्या प्रांगणातल्या महात्मा गांधीच्या प्रतिमेचं अनावरण करतील प्रधानमंत्री दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे ित यांच्याशी उद्या चर्चा करतील आंतरराष्ट्रीय सहमती जागतिक आणि मानव्य विकास यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना जाहीर झालेला सेऊल शांती पुरस्कारही ते यावेळी स्वीकारतील प्रधानमंत्री नरेंद्र मोर्दीच्या विनंतीला मान देऊन सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अज्ञीज अल सौद यांनी सौदी अरेबियाच्या तुरुंगातल्या साडेआठशे भारतीय कैद्यांच्या सु

भारतीय हज यात्रेकरुंचा कोटी वाढवून तो दोन लाख करायची घोषणाही त्यांनी केली आहे सौदीतल्या काही परदेशी कंपन्या बंद झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या भारतीयांच्या समस्यांकडे प्राधान्यानं लक्ष्य देण्याचंही सौदीनं कबूल केलं आहे तर ई व्हिसाची सोय सौदी नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हाऊं आहे नवी दिल्लीत भारत आणि सौदी अरेबियानं जारी केलेल्या संयुक वक्तव्यात दोन्ही देशांना नवीकरणीय उर्जा तसंच या क्षेत्रातल्या संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात भागीदारीच्या संधी असल्याचं नमूद केलं आहे दहशतवादाला थारा न देता आणि त्यामागच्या निधीचे स्रोत बंद करून दहशतवादाचं समूळ उच्चा ि करायची विनंती दोन्ही देशांनी तिर देशांना केली आहे काश्मीरमध्ये पुलवामा िं चौदा फेब्रवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रधानमंत्री आणि सौदीच्या युवराजांनी तीव्र निषेध केला असून आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या संयुक्त राष्ट्राच्या व्यापक मसूद्याला लवकरात लवकर मान्यता मिळण्याच्या तसंच दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकजू करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला भारताची खेनाची वाढती गरज भागवण्यासाठी सौदी काँबद्व असल्याची म्वाही सौदीच्या युवराजांनी दिली व्यापार ऊर्जा सुरक्षा आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी केलेल्या प्रगतीबाबत उभय देशांनी संतोष व्यक्त करुन सागरी संरंक्षण कायदेपालन आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांविरूद्ध संयुक कारवाई मनीलाँडरींग अंमली पदार्थ वाहतूक आणि मानवी तस्करी या क्षेत्रातल्या आव्हानांना एकत्र तोंड देण्यावर सहमती व्यक्त केली दहशतवाद हा मानवतेला असलेला सध्याचा सर्वात मोठा धोका आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं ते काल सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल्लाजिज अल सौद यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजनसोहळ्यादरम्यान बोलत होते दहशतवादाला जबाबदार असणा यांना समाजात कोणतंही स्थान नसल्याचं ते म्हणाले भारत हा सौदी अरेबियाकडे स्थिरतेचं प्रतिक म्हणून बघत आहे असं सांगून सौदीच्या विकासात भारत एक विक्वासू आणि भक्कम भागीदार म्हणून सहभागी होऊ ष्छितो असं ते म्हणाले

या फुटीेंतावादी नेत्यांना सुरक्षा पुरवणं म्हणजे मर्यादित मनुष्यबळाचा गैरवापर करणं आहे असं गृहविभागाच्या प्रवक्त्यानं सांगितलं

पाकिस्तानच्या कुख्यात लष्करी न्यायालयांच्या कामकाजाबद्दल भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाकिस्तानमध्ये कुलभूषण जाधव यांच्यावर साक्ष देण्यासाठी दबाव आणला गेला होता त्यामुळे त्यांच्या मृत्युदंडाची शिक्षा रद्द केली जावी अशी आग्रही मागणी भारतानं केली भारतीय नौदलातले निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानमधल्या लष्करी न्यायालयानं ते हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करत त्यांच्याविरूद्ध खान्मा चालवला आणि नंतर त्यांना मृत्युदंड सुनावत तो ख भा बंदही केला त्यांना सुनावलेल्या शिक्षेचे भारतात तीव्र पडसाद उमा के पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं सुनावलेली ही शिक्षा रद्द व्हावी आणि जाधव यांना मृत्यूदंड देण्यापासून रोखलं जावं अशी मागणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक सचिव दीपक मित्तल यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधिशांकडे केली सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी अंतिम युक्तीवाद करताना जाधव यांना मुक्त केलं जावं आणि ते भारतात सुरक्षित पोहोचतील याची खातरजमा करावी अशी मागणीही मित्तल यांनी केली

उत्तर प्रदेशात यमुना नदी मार्गे जलवाहतुकीला लवरकच प्रारंभ होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि गंगा पुनरुज्जीवनमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे उत्तरप्रदेशात मीरत बाघपत आणि मोरादाबाद अल्या विविध रस्तेप्रकल्पांची पायाभरणी गडकरी यांच्या हस्ते काल झाली त्यावेळी ते बोलत होते बाघपत जिल्ह्यात एक बंदर उभारण्यात येईल असं ते म्हणाले देशांतर्गत जलवाहतुकीमुळे निर्यातीत वाढ होईल तसंच प्रवासी आणि मालवाहतूकीच्या खर्चातही कपात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गडकरी यांच्या हस्ते नमामि गंगे अभियानातल्या विविध प्रकल्पांचा शिलान्यासही झाला

नवी दिल्लीत आयोजित आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं आज क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते उद्वाटन होणार आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दोन दिवसांच्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते चेन्नई बेल्या दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा क्रें उभारलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत तर आंध्र प्रदेशात वेंक बिलम क्रें स्वर्ण भारत प्रतिष्ठानच्या अठराव्या वर्धापन दिन कार्यक्रमाला ते उद्या उपस्थित राहणार आहेत याशिवाय वेंक अलम अल्या अक्षरा विद्यालयालाही ते भेट दिणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तामीळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेस पक्षानं जागावा पिसंदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या या करारानुसार काँग्रेस तामीळनाडूमधल्या नऊ आणि पुडुवेरीमधल्या एकमेव मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहे काँग्रेसचे तमीळनाडूमधले प्रमुख मुकुल वासनिक यांनी यासंदर्भात काल आपल्या पक्षाच्या राज्यातल्या नेत्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर द्रमुख पक्षाध्यक्ष एम के स्विलीन यांच्याशी जागावा पावाबत वा पावा पावकेल्या संध्याकाळी उशीरा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जागावा पे करारावर स्वाक्षाऱ्या केल्या